जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर मतदान यंत्रांमधल्या मतमोजणीला प्रारंभ होईल दुपारनंतर निकाल हाती यायला सुरुवात होईल आकाशवाणीचा वृत्त विभाग सकाळी साडेदहापासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे निवाडा जनतेचा या कार्यक्रमात राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील राष्ट्रीय लोकशाही आघाडी हा भारतीय जनतेच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व करणारा समूह असल्याचं प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी म्हटलं आहे ते काल रात्री नवी दिल्ली इथं झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत बोलत होते आघाडीचा उद्देश केवळ मतं मिळवून सत्तेत येणं एवढाच नसून नवभारताचं निर्माण करण्याचा असल्याचं ते म्हणाले या बैठकीत निवडणुकीच्या निकालांनुसार रणनीती तयार करण्याबाबतही चर्चा झाली या बैठकीला आघाडीतल्या सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते

या उपग्रहानं पाठवलेली माहिती कृषी वन आणि आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयुक ठरणार आहे

काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं नेपाळच्या माला रायवर सहज विजय मिळवला

पुरुषांचे उपांत्य फेरीतले सामने आज होणार आहेत